यंदाचा अर्थसंकल्प हा आरोग्य आणि सुस्वास्थ्य भौतिक आणि आर्थिक भांडवल तसंच पायाभूत सुविधा आकांक्षी भारतासाठी समावेशक विकास मन्ष्यबळाला प्नर्संजीवनी नवोन्मेष संशोधन आणि विकास तसंच किमान सरकार कमाल प्रशासन या सहा मूलभूत तत्वांवर आधारलेला आहे

न्यूमोनिआपासून बचाव करणारी न्यूमोकोल ही स्वदेशी लस देशभरातल्या बालकांना दिली जाणार आहे

भारत पेट्रोलिअम कार्पोरेशन लिमिटेड एअर इंडिया शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि काही अन्य सरकारी कंपन्यांच्या निर्गृंतवणुकीची योजनाही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे

या अर्थसंकल्पात स्टील नायलॉन सोनं आदीवरचं आयात शुल्क कमी केलं आहे प्रिंटरचं काट्रेज मोबाईलचे सुटे भाग फ्रीजचं कॉम्प्रेसर सौर दिवे वाहनांचे सुटे भाग आदीवरचं आयात शुल्क वाढवलं आहे

पर्यटन मार्गावरच्या रेल्वेगाड्यांसाठी विशेष विस्टाडोम कोचची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

मात्र मूलभूत उत्पादन श्ल्क आणि विशेष अतिरीक्त उत्पादन शुल्कात कपात केल्याने इंधनाच्या दरात फरक पडणार नाही

करनिर्धारण प्रक्रियेच्या प्नर्विलोकनाची मर्यादा सहा वर्षांवरून तीन वर्ष करण्याची तसंच विवाद से विश्वास तक या योजनेत वाद निराकरण समितीच्या स्थापनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली लेखा परीक्षणातून सवलतीची मर्यादा पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे छोट्या शैक्षणिक संस्था तसंच रुग्णालयं चालवणाऱ्या छोट्या विश्वस्त संस्थांना करमुक्त उत्पन्नाची मर्यादा एक कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे हा अर्थसंकल्प वास्तविकतेची जाणीव आणि विकासाचा आत्मविश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विकासासाठी नवीन संधींचा विस्तार तरुणांसाठी नवीन संधी मन्ष्यबळाला नवा पैलू देणं पायाभूत विकास आणि नवीन क्षेत्रांना वाढण्यास मदत करणं या बाबींचा अर्थसंकल्पात समावेश असल्याचं त्यांनी नमूद केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अर्थसंकल्प हा निवडणुकांसाठी नाही तर देशासाठी असावा असं म्हटलं आहे थोडा अवधी घेऊन आपण अर्थसंकल्पावर सविस्तर बोलू असं त्यांनी सांगितलं आहे

परंत्र या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आयकरामधे कुठलाही बदल झालेला नाही कृषी क्षेत्रामधे प्रवींचा खर्च एक लाख पंचेचाळीस हजार कोटी होता आता तो एक लाख अठ्ठेचाळीस हजार कोटीचा झालाय तीन हजार कोटींची वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं प्रसणारा अर्थसंकल्प म्हणावा लागेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत हा अन्याय द्र करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातल्या जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन केलं आहे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे

विकास आरोग्य आणि रोजगार केंद्रीत हा अर्थसंकल्प असल्याचं भारतीय वाणिज्य महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे तर हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणारा असल्याचं महासंघाचे अध्यक्ष उद्यशंकर यांनी म्हटलं आहे अॅसोचॅमचे अध्यक्ष विनीत अग्रवाल यांनी अर्थसंकल्पात करदात्यांवर अधिक दबाव टाकण्याऐवजी आरोग्य आणि पायाभूत सेवांचा विकास साधत अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची उपाययोजना केली असल्याचं म्हटलं आहे

मराठा आरक्षण न्यायालयात टिकावं याकरता सरकारनं भक्कमपणे पाठप्रावा करावा तसंच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सद्य स्थितीत समाजासाठी काय करता येईल याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी बागडे यांनी यावेळी बोलताना केली

मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे

एकसमान रंगरंगोटी करून बोलक्या अंगणवाड्यांचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम करणारा हिंगोली जिल्हा एकमेव ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

परिषदेचे ज्येष्ठ सदस्य हणमंत राव खंडगावकर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं यासह विविध मागण्यांचं निवेदन नायगावच्या तहसीलदार मूणाल जाधव यांच्याकडे सादर केलं

ते काल नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन तसंच अहिल्याबाईंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बोलत होते

धवल कुलकर्णी यांनी काल मुंबईत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली ही अकादमी सुरू झाल्यास नांदेड परिसरातल्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल असा विश्वास पालकमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला

बस फेरीच्या पहिल्याच दिवशी धानोरा इथल्या संत तुकाराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य एस